शैक्षणिक संस्थामधल्या प्रवेशासाठी पाच टक्के आरक्षण देणारा कायदा लवकरच केला जाऊन त्याची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक प्रवेशांपूर्वी सुरू केली जाईल अशी घोषणा अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी काल विधानपरिषदेत केली शिवसेनेच्या एकाही सदस्यानं या घोषणेबद्दल अवाक्षरही सदनात काढलं नाही मात्र या घोषणेची आपल्याला कल्पनाच नाही आणि अश्या प्रकारचा कोणताही निर्णय अजून झाला नसून हा निर्णय सर्वांशी चर्चा करूनच घेतला जाईल अशी भूमिका शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी सदनाच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना घेतली ह्या नंतर भाजपानंही आपला भूतपूर्व मित्र पक्ष शिवसेनेला कोंडीत पकडत या बाबत शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आपल्या मूल्याशी तडजोड करत सरकार स्थापन करणारी शिवसेना असा घटनाबाह्य निर्णय घेणार का असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना विचारला आकाशवाणी बातम्यांसाठी मंजिरी गानू पुणे आता विधीमंडळातलं जेर कामकाज

वीजबिलाचा आणि देखभालीचा शून्य खर्च देणारे सौर उर्जेवर चालणारे पाण्याचे कुलर्स आता रेल्वे स्थानकांवर बसवले जाणार आहेत

या केंद्राच्या चारही भिंतींवर वैशिष्ट्यपूर्ण काचा बसवण्यात आल्या आहेत

आकाशवाणी बातम्यांसाठी विनायक सोमणी संतोष गोगले यांच्यासह आरती मेस्त्री प्णे

भिलार मध्ये काल मराठी मातीचा सुगंध दखळला भूपाळी ते भैरवी हा अनोखा कार्यक्रम सांगलीतील कलाकारांनी भिलारमध्ये सादर केला गण भूपाळी वासुदेव पिंगळ्या जोशी बहरुपी गवळण शाहिरी भारुड नंदी बैलवाला पोतराज बतावणी लावणी सवाल जवाब दिंडी कीर्तन अशा वैविध्यपूर्ण लोककलांच्या माध्यमातून कलाकारांनी लोकसाहित्याचा आणि लोकसंस्कृतीचा जागर घडविला मराठीच्या बोली मराठीची प्रादेशिक वैशिष्ट्ये आणि विविध साहित्यिकांचं लोकसाहित्य यांचा अनुभव रसिकांनी घेतला आपले ाज्ञिर व्याप सांभाळत कलांची जोपासना करणाऱ्या हौशी आणि गुणवान कलाकारांचं रसिकानीही भरभरून कौतुक केलं आणि सुवर्णाला सुगंध ह्या उक्तीचा प्रत्यय घडवला

सिंह यन्नी दिली